महिनाअखेर राज्यातल्या सव्वा अकरा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार कर्जमुक्ती योजनेची रक्कम

ज्येष्ठ नृत्य दिम्दर्शिका सरोज खान आणि ज्येष्ठ रंगकर्मी लिलाधर कांबळी यांचं निधन मुंबई ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहनही हवामान विभागानं केलं आहे

काही ठिकाणी पाणी साचल्यान बेस्ट वाहतुकीचे मार्ग बदलले आहेत नांदेड जिल्ह्यात किनवट आणि माहूर या दोन तालूक्यात काल मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे दरम्यान किनवट तालुक्यात मांडवा शिवारात अंगावर विज पडल्यामुळे एक तरूण जागीच ठार झाला

सेल्फी काढण्याच्या नादात ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि विर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून बुडलेल्या तरुणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले मात्र ते अयशस्वी ठरले

चालू महिना अखेर उर्वरित सव्वा अकरा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात महात्मा ज्योतिराव फूले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची रक्कम जमा केली जाईल

अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनी काल ही माहिती दिली पूरस्थिती तसंच कोरोनाच्या आपत्ती निवारणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे

वर्धा जिल्ह्यात प्लगाव ॐ एका सैनिकानं काल पत्नीची गोळी झाडून हत्या करत स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पतीचाही सावंगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला मृत सैनिक आणि त्याची पत्नी दोघेही मूळचे बिहार राज्यातले आहेत पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत

राज्यात कोरोनामुक रुग्णांच्या संख्येनं काल ओलांडला एक लाखाचा टप्पा ओलांडला

राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुणांची संख्या जास्त असल्याचंही टोपे यांनी सांगितलं

बीड जिल्ह्यात काल चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं

दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा यासाठी आरोग्य विभागानं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहे

नागरिकांनी सर्वेक्षणाला येणाऱ्या आरोग्य पथकाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी अजित कुंभार यांनी केलं आहे

सांगलीत एका खाजगी रुणालयातल्या डॉक्टला कोरोनाची लागण झाल्यानं ते रुग्णालय सील केलं आहे

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात मलकापूर मोताळा आणि नांदुरा या तीन तालुक्यांमधे संचारबंदी लागू केली आहे संचारबंदीच्या काळात तिथे फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु असतील

या लशीचा मानवी शरीरावर प्रयोग करण्याची परवानगी नुकतीच केंद्रीय औषधे प्रमाणीकरण नियंत्रण संघटनेनं दिली या प्रकल्पाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून सर्व चाचण्या वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत भारत बायोटेक डिरनॅशनल लिमिटेडच्या मदतीने या लसीवरील संशोधन सुरू असून सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण करून स्वातंत्र्यदिनापर्यंत ही लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लडाखला भेट दिली भारत मातेच्या रक्षणासाठी देशातल्या सैनिकांचे धेर्य निष्ठा अतुलनीय असल्याचं त्यांनी सांगितलं लडाखमधल्या निमू धिते जवानांशी संवाद साधताना बोलत होते सैनिकांनी दाखविलेल्या शौर्यमुळं जगाला भारताची ताकद लक्षात आली आहे लडाखची भूमी हा देशाचा मुकूट असून त्याने अनेक शूरवीर देशाला दिल्याचंही ते म्हणाले कमजोर लोक कधीही शांतता चर्चा करत नाही भारतीयांनी नेहमी मानवतेच्या भल्यासाठी काम केल्याचं ते म्हणाले कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यात साठ वर्षापुढील व्यक्ती मालक किंवा नोकर म्हणून दुकानात दिसल्यास त्या आस्थापना किंवा दुकान चालकाविरुध्द कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिले आहेत

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूदे प्रमाण वाढत असून याला आवर घालण्यासाठी हा निर्णय घेतला आहे

पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे या औषधामुळे कोरोना बरा होतो असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण करून त्यांची दिशाभूल होत आहे प्रत्यक्षात पतंजलीने तयार केलेलं औषध कोरोनील हे अब्रगंधा तुळस आणि गुळवेल वापरून तयार केलेली गोळी आहे तिचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होतो आयूष मंत्रालयाने सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वरील औषधाची अक्षगंघा तुळस गुळवेल हे घटक समाविष्ट असल्याने शिफारस केली आहे प्रत्यक्षात यामुळे कोरोना बरा होत नाही याची नोंद जनतेने घ्यावी असं आवाहन डॉ

यासंदर्मात देशमुख यांना वरिष्ठ न्यायालयात जाण्याची मुमा दिली आहे देशमुख यांनी केलेल्या स्वी पुरुष संबंधाच्या वाद्यस्त वक्तव्याकरून संगमनेर आरोग्य विभागानं न्यायालयात खटला दाखल केला आहे हिंदी वित्रपट सृष्टीतील ख्यातनाम नृत्य दिम्दर्शक सरोज खान यांच आज पहाटे मुंबईत हृदय विकारानं निघन झालं

मालाड खिल्या दफनभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले

फाळणीनंतर भारतात आलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला